महात्मा गांधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या पुणे रेल्वे स्थानक इथल्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं

यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे करवाढीचा निर्णय घेण्यासाठी आज स्थायी समितीतर्फे खास सभा घेण्यात आली होती त्यामध्ये बहुमताने हा निर्णय घेण्यात आला प्रशासनाने करवाढ न करता थकबाकी वसुली आणि इतर पर्यायांचा वापर करावा अशा सूचना स्थायी समितीच्या सभासदांतर्फे देण्यात आल्या फडणवीस महिलांचं सक्षमीकरण झालं तरच देश महासत्ता होईल आणि विकासाचा दुप्पट दर गाठता येईल असं प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं ते आज भोसरी इथं आयोजित इंद्रायणी थडी च्या उद्वाटनप्रसंगी बोलत होते

त्यांनी आज पूणे मेट्रो प्रकल्पाचे पाहणी केली

मोहंती यांनी पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी तसच देहरादून च्या राष्ट्रीय इंडियन मिलिट्री महाविद्यालयात प्रशिक्षण घेतलं आहे

आकुर्डीतल्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने ही कारवाई केली आहे

विद्या बाळ यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं विविध सामाजिक विशेषतः स्त्रियांच्या प्रशांना वाचा फोडणाऱ्या समानतेसाठी संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्या अशी त्यांची संपूर्ण राज्याला ओळख आहे मिळून साऱ्याजणी या मासिकाच्याही त्या अनेक वर्षं संपादक होत्या नारी समता मंच च्या माध्यमातून त्यांनी कार्य केलं होतं विद्या बाळ यांच्या निधनानं नारीशक्तीचा बुलंद आवाज हरवला असून स्त्रीवादी चळवळीचे मोठं नुकसान झालं आहे अशी शोकभावना मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे तर राज्यातल्या महिलांना संघटीत सक्षम करण हीच विद्याताई यांना श्रद्वांजली ठरेल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत